प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यापूर्वी पदवीधर मतदार संघातून विजयी झाले होते मात्र गेल्या वर्षी त्यांची विधानसभेवर निवड झाली

क्षयरोगावरील उपचार सहा महिन्यांवरून चार महिन्यांपर्यंत आणण्यात प्ण्यातल्या बी

मेडिकलला यश आलं आहे चार महिन्यांच्या उपचारानंतर रुग्ण बरे होऊ शकतात त्यासंबंधीचा संशोधन निबंध जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठवला आहे त्यांनी तो मान्य केल्यास त्यातून संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक तत्व तयार होतील ससून सर्वोपचार रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ आरती किणीकर यांनी याविषयी माहिती दिली आयुर्वेदातील शाल्य आणि शालाक्य पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रियांची परवानगी देणाऱ्या भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद यांनी काढलेल्या अधिसूचनेविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन नं देशव्यापी आंदोलनचा निर्णय घेतला आहे

पंकज बंदरकर यांनी आज पुण्यात दिली

बाणेर इथे पुणे विभागाच्या कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत ही अदालत भरेल

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एससीईआरटीनं अकरावी साठी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत दिवाळी सुटीमुळे हे वर्ग थांबवले होते आता पुन्हा गुरुवारपासून ऑनलाइन तासिका सुरू झाल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे

पालिकेच्या शिक्षण मंडळाकडे आलेल्या तक्रारीची दखल घेत या करणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या असून या शाळांना खुलासा मागितला आहे अशी माहिती पालिकेच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे यांनी दिली